तरीग्रामीणभागातीलराजकीयरणधुमाळी संपली आहे

राज्याच्याविविधभागातलसपोचवलीजातअसूनलसिकरणकेंद्र सज्जहोतआहेत

आणखीन काही प्रशांची उत्तरं आज समजावून घेऊ लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांनी नोंदणी करताना ओळखपत्रं आणि छायाचित्र सादर करायचं आहे आणि नोंदणीनंतरच त्याला लसीकरणांच स्थळ आणि वेळ कळणार आहे मग ख्राद्या व्यक्तीनं लसीकरण स्थळी ओळखपत्र आणि छायाचित्रं दाखवलं नाही तर त्या व्यक्तीचं लसीकरण होणार की नाहीअसा प्रश्न विचारला जातो नोंदणीच्यावेळी तसंच लसीकरणाच्या ठिकाणी पडताळणी करण्यासाठी लाभार्थ्याकडे ओळखपत्र आणि छायाचित्र असणं आवश्यक आहे लसीकरणाच्या तारखेची माहीती कशाप्रकारे मिळू शकेल अशा प्रश्न अनेकांना पडणं स्वाभाविक आहे ऑनलाईन नोंदणीनुसार लाभार्थ्याला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ऊमिऊ द्वारे लसीकरणाची तारीख स्थळ आणि वेळ यांची माहिती मिळणार आहे कोरोनाची लस घेतल्यानं नपुसंकत्व येईल असाही कि गैरसमज ऐकवात येतो औषध निर्माण शास्त्राचे अभ्यासक डॉ ओमप्रकाश गट्टाणी यांनी हा गैरसमज दूर केला आहे

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल

मात्रमुंबईमहापालिकेच्याप्रभावीउपाययोजनांमुळेरुग्णसंख्यानियंत्रणातआलीआहे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेला काल पाच वर्ष झाली या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुंताश भागात किमान तापमानात सरसरीच्या तुलनेत लक्षणीय तर कोकणात किचिंत वाढ झाली आहे